अष्टपेल अभिनेता इरफान खान यांचं निधन गह मंत्रालय टाळेबंदीमुळे विविध राज्यांमध्ये गेले अनेक दिवस अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूर विद्यार्थी पर्यटकांना आणि यात्रेकरूना त्यांच्या घरी जायला परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतला या निर्णयानुसार आता या अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे या नागरिकांची पाठवणी करणे तसेच त्याना राज्यात प्रवेश देण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना मध्यवर्ती अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशा सूचना गृह मंत्रालयाने दिल्या आहेत सर्व नागरिकांची तपासणी संस्थात्मक विलगीकरण आणि केंद्र सरकारच्या इतर आवश्यक सर्व निर्देशांचं पालन करूनच हे स्थलांतर करावं अशा स्पष्ट सूचना गृह मंत्रालयानं सर्व राज्य सरकार तसंच केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत हर्षवर्धन कोरोना रुग्ण वेग देशात कोरोना रुग्णांची संख्या दृप्पट होण्याचा वेग मंदावला असून परिस्थितीत हळू हळू सुधारणा होत आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हंटल आहे

दिल्लीतील कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते दरम्यान देशभरातील अति बाधित जिल्ह्यांच्या संख्येमध्ये देखील घट झाली असल्याचं पी टी आय च्या बातमीत म्हंटल आहे

मालेगावमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची पथकं तयार करणार असल्याचं सांगून मिशन मालेगाव यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं दरम्यान प्लाझ्मा थेरपी अजून प्रायोगिक पातळीवरच असून कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी ती वापरता येईल हे सिद्ध झालेलं नाही असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे अनिल देशमख मालेगावमधील कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं आवश्यकता भासल्यास डॉक्टर्स पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाची यंत्रणा आणखी वाढवून तिथली परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमूख यांनी काल नाशिकमध्ये वार्ताहरांशी बोलताना दिली

टाळेबदीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एक हजार नागरिकांविरूद्ध वाशीममध्ये गुन्हे दाखल केले असून जवळ जवळ साडे चारशे दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत

परभणी शहरात भाजी आणि फळ विक्रेत्यांसाठी विविध भागातली खुली मैदानं आणि मोकळ्या जागांवर सोय करण्यात आली आहे

कोल्हापूरच्या ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला असून शाहवाडी तालुक्या पाठोपाठ भूदरगड तालुक्यातील आकुर्डी गावात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे

हिंगोली इथल्या ओमप्रकाश देवडा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेनं पंतप्रधान निधी आणि मुख्यमंत्री निधीसाठी प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत दिली आहे कोरोनाच्या संकट काळात वृत्त सेवा देणाऱ्या नांदेड जिल्ह्य़ाच्या भोकर शहरातील पत्रकारांचा काल सत्कार करण्यात आला जिल्हा न्यायाधीश मुजीब एस शेख यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं

सातारा जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात येणारा भाजीपाला अंडी मटण आणि इतर साहित्याची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे

नाम फांऊडेशननं लातूर जिल्हातील सहाशे गरजूंना किराणा सामानाचं वाटप केलं

मात्र तरीही नागरिक याबाबत गंभीर नाहीत विक्रमगडमध्ये किरणा दुकान भाजीपाला दुधा डेरी आणि बँका या सर्वच ठिकाणी सु्रक्षित अंतराबाबतचे नियम पायदळी तुडवत नागरिकांनी काल मोठी गर्दी केली

टाळेबंदीच्या काळात मोठय प्रमाणावर व्यवहार करुन लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं राज्यात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या वैद्यकीय उपाययोजना आणि यंत्रणांचा आढावा घेतला

कोरोना संसर्गाची स्थिती सामान्य असलेल्या राज्यात जुले महिन्यात परीक्षा घेण्यात येतील असं ते म्हणाले सत्रांत परीक्षा देखील जुले महिन्यात घेण्यात येईल असंही पोखरीयाल यांनी सांगितलं जावडेकर राहल टीका मोदी सरकारनं कोणतीही कर्ज माफी केली नसून कर्ज बुडव्यांविरुद्ध कारवाई सुरु असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटल आहे कॉप्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारन कर्ज बुडव्याची कर्ज माफ केली या विधानाला खोडून काढताना त्यांनी काल हे वक्तव्य केलं राहूल गांधी यांना थकीत रक्कम खाते हिशेबातून बाजूला काढणं आणि कर्जमाफी यातील फरक कळत नसल्याचं ते म्हणाले

अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून

याप्ढे नक्षलवाद्याना गावात पाय ठेवू देणार नाही तसंच कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही असं ग्रामस्थांनी ठरावात म्हटले आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी गडचिरोलीहून जयंत निमगडे

या प्रकरणात कासा पोलीस ठाण्याच्या एकंदर पाच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या मुंबईतील विशेष न्यायालयानं काल हा आदेश दिला पालघर डॉक्टर मारहाण पालघर जिल्ह्यातील वाडा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि हल्ला केल्या प्रकरणी काल एक युवक आणि त्याच्या आईविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी युवकाला अटक केली आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातल्या केळी उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनानं शालेय पोषण आहारात केळीचा समावेश करावा असा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉप्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील यांनी काल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमोर मांडला यवतमाळ कापूस खरेदी करण्यासाठी जिनिंगला निर्देश द्यावेत आणि चालढकल करणाऱ्या जिनिंगवर कडक कारवाई करावी असे निर्देश यवतमाळवे संपर्कमंत्री संजय राठोड यांनी काल दिले कापूस हरभरा आणि तूर खरेदीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते सांगली सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत काल ऑनलाईन पध्दतीनं हळदीचे सौदे सुरू करण्यात आले कोरोना प्रतिबंधक सुरक्षित अंतर पाळण्याच्या अडचणीमुळे दीड महिन्यापासून हळदीचे सौदे रखडले होते इरफान निधन आपल्या वास्तवदर्शी अभिनयानं रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते अष्टपैलू अभिनेता इरफान खान यांचं काल मुंबईत एका खासगी रुग्णालयात कर्करोगानं निधन झालं

दोन वर्षांपासून ते कर्करोगाशी झूंज देत होते राष्ट्रीय नाट्य संस्थेतून प्रशिक्षण घेतल्यानंतर इरफान यांनी दुरदर्शनवरील चाणक्य भारत एक खोज अशा मालिकांमधून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीला सुरूवात केली पान सिंग तोमर पिकू द लंच बॉक्स हिंदी मिडीयम या त्यांच्या चित्रपटांना रसिकांची भरभरून दाद मिळाली अनेक हॉलीवूडपटांमधूनही त्यांनी भूमिका केल्या कोरोना प्रतिबंधांमुळे अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत काल वर्सोवा स्मशानभूमीत इरफान खान यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले पाऊस हवामान रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातल्या फणसवणे इथं काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे चिपळूण तालुक्यातल्या परशुराम घाटात मोठ्या प्रमाणावर माती वाडून आल्यानं महामार्गावर चिखल पसरला आहे सिंधूद्र्गात काल देवगड वैभववाडी कणकवलीसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसान हजेरी लावली या पावसामुळे आंबा काजू बागायतीचं मोठे नुकसान झाल आहे पावसामुळे वातावरणात गारवा पसरला असला तरी आंबा बागायतदारांची चिंता मात्र वाढणार आहे सातारा शहर आणि जिल्ह्याच्या काही भागालाही काल अवकाळी पावसानं झोडपून काढलं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात काल पावसानं हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवला असला तरी विदर्भात मात्र तो चुकला ज्या जिल्ह्यात तो पडेल असा अंदाज होता त्या जिल्ह्यात न पडता तो इतरत्रच पडला आज पूर्व विदर्भ मराठवाड्याचे दक्षिण सीमेवरचे जिल्हे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे दमट हवेमुळे उकाडा वाढला असला तरी तापमानात थोडी घटच झाली आहे